राष्ट्रीय उत्पादकता परिषदेन नुकत्याच केलेल्या देशव्यापी पाहणीतून हा निष्कर्ष पुढे आला आहे

मृदा आरोग्य पत्रिकेमुळं शेतकऱ्यांना खताची मात्रा किती प्रमाणात द्यायची पाणी किती द्यायचं याचं अचूक मार्गदर्शन मिळालं म्हणून खर्चात कपात होऊन उत्पन्नात वाढ झाली असं या अहवालात म्हटलं आहे ऐकू या उस्मानाबादचे शेतकरी दादासाहेब कोळेकर यांचा अनूभव

सिंधुद्ग जिल्ह्याची विकास आढावा बैठक काल मुख्यमंत्र्यांनी घेतली यावेळी बोलताना त्यांनी विविध विकासात्मक घोषणा केल्या मुख्यमंत्र्यांनी आंगणेवाडी यात्रेलाही भेट दिली तसंच आंगणेवाडी नळ योजनेच्या कोनशिलेच अनावरण केलं

तर रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुक्यातील उमरठ इथं नरवीर तानाजी मालूसरे समाधी वास्तूचं लोकार्पण मृख्यमंत्र्यांनी केलं

यात एक नक्षलवादी मारला गेला नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती उर्फ सोनू यानं पोलिसांवर हल्ला करण्याच्या हेतूनं छत्तीसगड सीमेवरील अब्जमाड जंगलात मोठं शिबिर आयोजित केलं होतं जवळपास तिनशे नक्षली या शिबिरात होते

या संदर्भात न्यायालयानं काल नव्यानं डेथ वॉरंट जारी केलं

चौघांचे अहवाल अजून मिळायचे आहेत

रुपाला यवतमाळ केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री प्रुषोत्तम रूपाला काल अकोला दौऱ्यावर होते जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी शेतकरी शासकीय अधिकारी आणि कीटकनाशक उत्पादकांशी संवाद साधला अकोला यवतमाळ वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकृतला काळे यांनी काल दिली

यात प्रत्येक जिल्ह्यात महिलांच्या एका विशेष पथकाचाही समावेश आहे विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीसाठी मंडळाच्या वतीनं एक हेल्पलाईनही कार्यरत असणार आहे रामायण एक्सप्रेस प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या तीर्थस्थळांच्या यात्रेसाठी भारतीय रेल्वेच्या खानपान आणि पर्यटन सेवेतर्फे प्रन्हा एकदा श्री रामायण एक्सप्रेस ही नवी रेल्वे सेवा सुरु होणार आहे ऐकू या अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून मार्च महिन्यापासून पुन्हा एकदा रामायण एक्सप्रेसची सेवा सुरू होण्याची शक्यता आहे त्यासाठीचा निश्चित आराखडा सध्या तयार केला जात आहे या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यांमध्ये रामायणातील प्रसंगांवर आधारित चित्र रेखाटली जाणार असून विशेष रामधूनही वाजवली जाणार आहे त्याचबरोबर सुश्राव्य भजनही गायली जाणार आहेत

रामायणाशी संबंधित विविध स्थळांवरून एकाचवेळी वेगवेगळ्या मार्गावर ही सेवा सुरू होण्याचे संकेत रेल्वे सूत्रांनी दिले आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी हापस कोल्हापर फळांचा राजा अशी ख्याती असणाऱ्या हापूस आंब्याचं काल कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कोकणातून आगमन झालं

सीएए समर्थन यवतमाळ सीएए कायद्याच्या समर्थनार्थ यवतमाळच्या पांढरकवडा शहरात काल हुंकार रॅली काढण्यात आली नगर परिषद स्टेडियम मधून सुरू झालेल्या या रॅलीत महिला आणि प्रुषांनी विक्रमी गर्दी केली होती दरम्यान यवतमाळ इथं सिएए विरोधी आंदोलनात न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी मार्गदर्शन केलं केंद्र सरकार आणत असलेले सीएए एनसीआर एनपीआर असे कायदे देशाला मारक आहेत एनसीआर आणि एनपीआर मधील अटी जाचक आहेत असं मत त्यांनी वार्ताहर परिषदेत व्यक्त केलं शिक्षण लातर महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँप्रेसनं भरवलेल्या सातव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा काल लातुरमध्ये शुभारंभ झाला उद्घाटन प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सिवराज पाटील चाकूरकर होते ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली हे सम्मेलन होत आहे डामा स्कल लातर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर राज्यातील कलावंतासाठी महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा स्थापना करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येणार असून याबाबत कलावंतांनी आपल्या सूचना द्याव्यात असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे

असं असलं तरीही कंपनी बंद पडणार नाही पुढील दीड दोन वर्षात कंपनी नफ्यात येईल असा विश्वास बीएसएनएल चे संचालक अरविंद वडनेरकर यांनी व्यक्त केला आहे ते काल प्ण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते भाजपा नवी मंबई नवी मुंबईतल्या भाजपाच्या चार नगरसेवकांनी काल पदाचे राजीनामे महापालिका आय्रक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे दिले मूळ राष्ट्रवादी कॉप्रेसच्या असलेल्या या नगरसेवकांनी गणेश नाईक यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला होता अहल्यादेवी पश्चिम मंबई पृण्यश्लोक अहल्यादेवी या हिंदी चित्रपटाच्या लेखन संशोधन प्रमुखपदी सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर मुरहरी सोपानराव केळे यांची निवड करण्यात आली आहे

केळे हे संत साहित्याचे आणि अहल्यादेवी होळकर यांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक आहेत निधन रत्नागिरी कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कूलगुरू कृषिभूषण डॉक्टर प्रतापराव साळवी यांचं काल सकाळी पृण्यात निधन झालं

परभणीच्या मराठावाडा कृषी विद्यापीठाचं कुलगुरूपदही त्यांनी चार वर्ष सांभाळलं होतं पंढरी जकर चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध रंगभूषाकार पंढरी जुकर यांचे काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं

तब्बल सहा दशके त्यांच्या हाताची जादू सिनेसृष्टीनं अनुभवली चेहऱ्याचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरीनाथ जुकर यांना मिळालेला राज्य शासनाचा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार म्हणजे त्यांच्या आजवरच्या अथक परिश्रमांना आणि कलेला मिळालेली दाद होती तब्बल साठहून अधिक वर्षे पंढरीदादा या क्षेत्रात होते हवामान यंदा राज्यात फार काळ जाणवलेलाच नसलेला हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाला आहे दिवसा ऊन्ह जाणवू लागलं आहे